पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्जरातमधील केवडिया इथं सरदार पटेल यांच्या प्तळ्यानजिक समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली

सरदार पटेल हे दुरदृष्टी असलेले राजकीयनेते होते भारताच्या पोलादी चौकट असणा या सनदी सेवांचे ते निर्माते होते असं उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही पटेल यांना अभिवादन करतांना एका संदेशात म्हटलं आहे

भारताला एकसंघ ठेवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जातं एक भारत श्रेष्ठ भारत हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यावेळी म्हणाले पटेल यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद इथं मुख्य प्रशासकीय इमारतीपासून पोलिस मुख्यालया दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली कणकवली जळगाव बुलडाणा अहमदनगर नंद्रबारसह राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज एकता दौड झाली

लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथ्र यांचा आज लेह इथं शपथविधी झाला जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली देशाचे पहिले ग्रहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नायब राज्यपालांचे शपथविधी होत आहेत

गेल्या पाच ऑगस्टला संसदेनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत

दरम्यान हिमालयाच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी लडाख इथं जी बी पंत हिमालयन पर्यावरण आणि विकास संस्थेची स्थापना करायला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजूरी दिली महायुतीतील प्रत्येक छोट्या घटक पक्षाला एक एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे ते आज मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यावेळी उपस्थीत आहेत

दरम्यान राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं या शिवसेनेच्या भूमिकेचा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पूनरुच्चार केला ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते

नारायण राणे त्यांचे पूत्र निलेश राणे आणि या जिल्ह्यांतील अन्य नेते या मागणीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी अशोक गेहलोत आदींनी नवी दिल्लीत शक्तीस्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी त्यांना आदराजली वाहिली राहुल गांधी यांनी त्यांना एका संदेशात श्रद्धांजली अर्पण केली आहे इंदिरा गांधी यांचं देशाच्या सुरक्षिततेसाठीचं आणि आर्थिक विकासासाठीचं योगदान देश नेहमी स्मरणात ठेवेल असं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास दासगुप्ता यांचं आज दिर्घ आजारानं कोलकत्ता इथं निधन झालं